यासाठी थोड्याच वेळात विधानसभेच्या दोन दिवसांच्या अधिवेशनाला सुरूवात होणार आहे या अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार आपलं बह्मत सिद्ध करणार आहे या अधिवेशनासाठी हंगामी अध्यक्ष म्हणून माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे अधिवेशन सुरू झाल्यानंतर बहुमत चाचणीपूर्वी मुख्यमंत्री ठाकरे सभाग्रहाला त्यांच्या मंत्रीमंडळाचा परिचय करून देणार आहे विश्वासदर्शक ठरावानंतर विधानसभा अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम घोषित केला जाईल

विधानसभा अध्यक्ष पदासाठी काँग्रेस नेते नाना पटोले यांनी अर्ज दाखल केला आहे तत्पूर्वी सर्वांच्या संमतीनं या पदासाठी पटोले यांचं नाव निश्चित करण्यात आलं असल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिली

एकमतानं अध्यक्षपदासाठी पटोले यांचं नावं निश्चित करण्यात आलं असल्याचं शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे भाजपनेही विधानसभा अध्यक्ष पदासाठी उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आहे मुरबाडचे आमदार किसन कथोरे हे भाजप उमेदवार असणार आहेत

यासाठी त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे याचिका दाखल केली आहे जर राज्यपालांनी या प्रकरणी न्याय दिला नाही तर सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे तसंच हंगामी विधानसभा अध्यक्ष म्हणून कालिदास कोळंबरकर निवड करण्यात आलेली आहे अशा वेळी त्यांच्या ऐवजी दिलीप वळसे पाटील यांची निवड करणे नियमबाह्य असल्याचं पाटील यावेळी म्हणाले दरम्यान शपथ घेताना नेत्यांची नाव घेणं नियमबाह्य असेल तर भाजपच्या सर्व खासदारांची शपथ रद्द होईल असं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलीक यांनी म्हटलं आहे तसंच भाजपनं फोडाफोडीचं राजकारण करू नये अन्यथा आम्ही जर त्यांचे आमदार फोडले तर भाजप रिकामा होईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला सत्तेची लालसा दाखवून भाजपनं अनेक नेत्यांना प्रवेश दिला ते सर्व आमदार आज आमच्याकडं येण्यास उत्सुक असल्याचंही मलीक यावेळी म्हणाले

द्पारी तीन वाजेपर्यंत मतदान सुरू राहणार आहे

जखमींवर धुळे जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत अपघातानंतर वाहन चालक आणि कामगारांना घेऊन जाणार ठेकेदार पसार झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे नांदेड जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत पायाभूत सर्वेक्षणातून सुटलेल्या वैयक्तिक शौचालयांचं बांधकाम पूर्ण करण्याचं आवाहन जिल्हा परिषद अध्यक्षा शांताबाई पवार जवळगावकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांनी केलं आहे हिमायतनगर तालुक्यात जवळगाव इथं शौचालय बांधकामाची पाहणी केल्यानंतर त्यांनी हे आवाहन केलं

सदरचा अहवाल जिल्हा प्रशासनानं राज्य सरकारकडे पाठवला आहे